ते आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते

त्यानुसार शौचालय उभारणीची योजना आखली गेली

ही बांधलेली शौचालयं वापरण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणं हे आजपासून सुरु होणाऱ्या कामाचं उद्दिष्ट असेल असंही ते म्हणाले

ते आज जम्मूमधे कटरा िश्व श्री माता वध्योदेवी विद्यपीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते असा प्रसंग कृणाही मुलीच्या अथवा महिलेच्या बाबतीत घडू नये यासाठी समाजानंच जबाबदारी घ्यायला हवी असं सांगतानाच कुठला समाज आपण निर्माण करत आहोत यावर विचार करण्याची वेळ आली आहे असंही राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रक्ल क्रीडा स्पर्धेत भारताच्या कन्यांनी देशाची मान उंचावली अशा शब्दात त्यांनी महिला खेळाडूंचा गौरव केला

प्रसिध्दी माध्यमांच्या वकीलांनी कायद्यातल्या तरतुदीबाबत निष्काळजीपणा दाखतल्याची चूक न्यायालयासमोर मान्य केली लैंगिक अत्याचार प्रकरणी पिडीत व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवण्याबातच्या कायद्यातल्या तरतुदींना पुरेशी प्रसिध्दी द्यावी असे निर्देशही न्यायालयाने दिले

प्रवाशांनी या जादा बसेसचाही लाभ घ्यावा अस आवाहन विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केलं आहे मुंबई पुणे कोल्हापूर लातूर बार्शी रत्नागिरी दापोली पणजी अक्कलकोट या मार्गावर या बसेस धावणार आहेत नागरी भागात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर तसंच समर्थकांच्या निवासस्थानांवर काल पोलिसांनी छापे घालून झडती घेतली पुणे मुंबई नागपूर आणि गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागात काल सकाळी पुणे पोलिसांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी हे छापे घातले यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांशी सबधावरून काही कार्यकर्त्यांची चौकशीदेखील केली त्यांच्याकडील लॅपटॉप हार्ड डिस्क मोबाईल ित्यादी संपर्कसाधनही तपासल्याच पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सूरू असलेल्या अवकाळी पावसानं काल तीन बळी घेतले असून पिकांचंही मोठं नुकसान होत आहे काल संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं सातारा जिल्ह्यात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात भिंत अंगावर पडून एक जणाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पूणे सोलापूर रायगड औरंगाबाद लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार वान्यासह पाऊस पडल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे उदगीर तालुक्यात गायमाळ तांडा ॐ अंगावर वीज पडून एक जणाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात देवी निमगाव ध्वे वीज अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला केज परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे

चलन विनिमयाबाबत उचलेली पावलं वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी आणि खाजगी उपभोक्त्यांच्या योगदानामुळे ही वाढ होईल असं नाणेनिधीनं स्पष्ट केलं आहे